आरोपी पवनकुमार गुप्ता यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया अर्ज काल दाखल केला या अर्जावर निर्णय झाला नसल्यामुळे फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचे निर्देश दिल्ली न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधिशांनी दिले पूर्वीच्या आदेशानुसार या प्रकरणातल्या आरोपींना आज सकाळी सहा वाजता फाशी दिली जाणार होती राज्यात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वित्ता दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे

निर्यातीसाठी कोणत्याही अर्थी नसल्यामुळे सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात करायला निर्यातदार मुक्त असल्याचं विदेशी व्यापार संचालनालयानं जारी केलेल्या निर्णयात म्हा कां आहे निर्यात बंदी हा विल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अशी आशा वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली अवकाळी पाऊस आणि गारपी मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल विधान परिषदेत सांगितलं पंचनामे झाल्यानंतर आर्थिक मदत दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं

यादृष्टीने बृहत आराखडा तयार करण्यासाठी शासनानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे तसंच पर्यवेक्षण आणि संनियंत्रणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीचीही स्थापला केली आहे या समितीनं अहवाल दिल्यानंतर हा प्रकल्प राबवावयाचा की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल विधानसभेत दिली